यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी दिग्दर्शक बी

सिंग आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पिफ विशेष पुरस्कारान सन्मानित करण्यात आल तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना यंदाचा एस

बर्मन पुरस्कार देण्यात आला असून तो यावेळी त्यांच्या कन्येने स्वीकारला दिवंगत अभिनेते डॉ श्रीराम लाग्र यांना यावेळी त्यांच्या कारकिर्दी वरील चित्रफित दाखवून आदरांजली वाहण्यात आली

राज्य सरकारनं खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला जाहीर केलेला निधी लवकरात लवकर सुप्रर्द करावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे राज्य शासनाने नगरविकास मंत्रालयामार्फत राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासकामांसाठी पाच कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे यामध्ये पुण्यातील खडकी पुणे आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट चा समावेश आहे पुणे शहरातील मेट्रोच्या मार्गीकांना तसंच राज्यातील इतर शहरातील मेट्रो मार्गांना महामेट्रोने दिलेली इंग्रजी नावं रद्द करून मराठी नावे द्यावीत अशी मागणी पुणे शहर शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक व्रिजेश दीक्षित यांना शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आज याबाबतचे निवेदन दिलं

चित्रकार व्ही

कुलकर्णी ट्रस्ट तर्फे प्रसिध्द चित्रकार मारुती पाटील यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलग्रू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला

पृण्याजवळील टिटेघर या दुर्गम भागातील अत्यंत गरीब विद्यथ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या ध्रुव प्रतिष्ठानचे राजीव केळकर आणि भिकाऱ्यांचे डॉक्टर ही ओळख असलेले सोहम् ट्रस्टचे डॉ अभिजित सोनावणे यांना चित्रकार व्ही

कुलकर्णी यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांचा कुतज्ञता निधी अर्पण करण्यात आला पुणे विभागात रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रीयेला गती द्यावी त्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या यासंदर्भातील आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गासह महामार्गाच्या कामांना गती येण्यासाठी जमिनीच्या भ्रसंपादनाची कामे प्राध्यान्याने करावीत अशा सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वित्तीय संचालक आशिष शर्मा यांनी आज यासंदर्भातील आढावा बैठकीत केल्या यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवनातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आज व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेण्यात आली यावेळी प्रशिक्षक डॉ प्रकाश जोशी आणि पी

पाटील या दोघांनीही विविध चपखल उदाहरणे देत या कार्यशाळेत कर्मचार्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे आणि यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता ध्रमाळ यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी कर्मचार्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आल